कोकण वगळता राज्यात सर्व उन्हाचा कडाका लोकसभा निवडणक लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचार काल संपला

मोदी लातूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लातूरमध्याञीसा इथं प्रचारसभातीबोलताना राष्ट्रीय सुरक्षा नक्षलवाद भ्रष्टाचार शस्किरी पस्तिन आणि रोजगार निर्मिती इत्यादी मुद्यांचा आढावा घस्तिन हत्रिश्र सोडवण्यासाठी सरकार पुढाकार घर्इने असं आधासन दिलं आपलं सरकार शत्तक्रिन्यांचं कल्याण आणि सुशासनासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं

तर उस्मानाबादच्या हक्काचं कृष्णा खोऱ्यातलं पाणी दख्वासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहा असं मुख्यमंत्री याप्रसंगी म्हणाला पायलट लातर या निवडणुकीत सत्तस्त यश्विसाठी कॉंग्रस्त्रा विजय महत्वाचा नसून दध्येतील लोकशाही मजबूत राहण्यासाठी कॉप्रस्तविजयी होण आवश्यक असल्याच मत राजस्थानचउिपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी काल लातूरमध्यव्यक्तिक क्वि

संघटनपुण शिरुर उस्मानाबाद सोलापूर या चार मतदार संघांमध्यविचित आघाडीला पाठिंबा दिल्याचं संघटनघ्रसिस्थापक संजय नडगरीयांनी सांगितलं वचननामा झोपडपट्टीतील नागरिकांना मोफत हक्काचं घर ससून रुग्णालयाच्या धर्तीवर प्रत्यक्तीविधानसभा मतदारसंघात एम्स दर्जाचं रुग्णालय प्रत्यक्त कुट्र्वातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी प्रत्यक्त मुलाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण अशी आश्वासनं बहुजन समाजवादी पक्ष आणि समाजवादी पक्ष या आघाडीच्या वचननाम्यामध्यविखित आली आहृत्त बसपा सपा आघाडीच उमिद्वार उत्तम शिंदर्धानी काल पुण्यात पत्रकार परिषदर्धाहा वचननामा जाहीर कला

शरद पवार यांच्यामुळे या मतदारसंघाची ख्याती संबंध देशभर पसरलेली आहे

बाकी सर्वकाळ काँप्रेस विचारांच्या लोकांनीच इथं प्रतिनिधीत्व केलेले आहे

भारतीय जनता पक्षाकडूनही कांचन क्ल यांना उमेदवारी देण्यात आली आहे

यंदाही सुप्रिया सुळे हॉट्रीक मारणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे

बाबासाहह्य आंबह्कर यांच्या जयंतीनिमित्त नांदहीया डॉ

आंबह्कर फाऊंडश्विच्या वतीनविरवर्षी दिल्या जाणाऱ्या कृष्णाई पत्रकारिता पूरस्कार आणि समतागौरव पूरस्काराची घोषणा काल करण्यात आली वृत्तवाहिनीच पित्रकार विलास आठवल संजय कुलकर्णी प्रस्ताफोटोग्राफर करणसिंह बैस यांना यंदाच पुरस्कार जाहीर झाल आह स्वच्छता चळवळीत महत्वपूर्ण योगदान दर्मार माधवराव पाटील शछ्यावकर यांना समता गौरव पुरस्कार दख्यात यप्तर आह फाऊंडश्रजचअध्यक्ष बापूराव गजभारग्रांनी पत्रकार परिषदत्तिही माहिती दिली आता राज्यातील निवडणूकविषयक इतर बातम्या संक्षिप्त स्वरुपात राजनाथ सिंग अमरावती भारतानखिलकोट हल्ला कल्ला त्याचं पाकिस्तानला दःख होणं स्वाभाविक आहध्मात्र दक्तितील काही लोकांनासुद्धा त्याचं दुःख झालं ही मोठी शोकांतिका आहा असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहा अमरावती इथं महायुतीचा उमद्विर आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारार्थ आयोजित सभस्तिबिलत होत जयंत पाटील नाशिक केंद्र सरकार राजकीय दडपशाहीसाठी आयकर आणि सक्त वसूली संचालनालयाचा गैरवापर करीत असून सरकारकडून यंत्रणत्ती दुरुपयोग होत आहा असा आरोप राष्ट्रवादी काँप्रस्त्रिप्रिद्धीध्यक्ष जयंत पाटील यांनी काल नाशिक मध्या पत्रकार परिषदत्तकल्ली यावछी जोगेंद्र कवाडज्रिस्थित होत मतदार जागती भंडारा मतदान आपला अधिकार तर आहध्व पण त्याहीपक्षी अधिक कर्तव्य आहआणि हक्रितव्य प्रत्यक्तन जावण त्यासाठी मतदान करणं आवश्यक आह असं आवाहन निवडणूक निरीक्षक डॉ पार्थसारथी मिश्रा यांनी भंडारा इथं कल्ल मतदार जागृतीसाठी भंडारा शहरात काल फ्री काढण्यात आली त्याप्रसंगी तक्रिलत होत उतदान हा राष्ट्रीय उत्सव आहक शिक्षकांनी मतदानाविषयी जनजागृती करावी असं आवाहनही त्यांनी कलि